अयोध्या जमीन विवादावर आज निर्णय कांदा आयातीला मंजुरी नवी मुंबई बाजारातली आवक घटली आणि

आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पुढील कार्यवाहीकडे सर्वाचं लक्ष राहील तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीनंतर नव्यानं सरकार स्थापन करण्याची मुदत संपत आल्यावरही सत्तास्थापनेबाबत काहीही तोडगा न निघाल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा काल राज्यपालांकडे सोपवला पुढील व्यवस्था होईपर्यंत राज्यपालांनी फडणवीस यांना काळजीवाह् मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितलं आहे

भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनीही कधी तसा शब्द दिला नव्हता असं सांगून राज्यात आगामी सरकार भाजपाच्याच नेतृत्वात बनेल असा विश्वास हंगामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला मात्र यासाठी भाजपा फोडाफोडीचं राजकारण करणार नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलं अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे अशा संकटाच्यावेळी राज्यात तातडीनं सरकार स्थापन होणं आवश्यक होतं

पाच वर्षात केलेल्या कामाची पावती जनतेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिली जनतेनं महायुतीला कौल दिला यासाठी जनतेचा आभारी असल्याचं ते म्हणाले उद्भव ठाकरे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री पद वाट्रन घेण्याबाबत भाजपानं तयारी दाखवली होती असा दावा शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला भाजपा आपल्याला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहे असं ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं मोदीं यांच्यावर नाही तर केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केल्याचं ते म्हणाले गडकरी समान सत्तावाटपासह मुख्यमंत्री पदाबाबतचा कोणताही करार शिवसेनेसोबत झाला नव्हता असं सांगून ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री अशी भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी मांडली होती याची आठवण ज्येष्ठ भाजपा नेते नीतीन गडकरी यांनी करुन दिली शरद पवार राज्यातील जनतेनं भाजपा सेनेला कौल दिला आहे त्याचा आदर करून त्यांनी समंजसपणा दाखवावा असं शरद पवार यांनी सुचवलं अनंत कळसे कोणताही पक्ष राज्यात सरकार स्थापनेसाठी पूढे आला नाही तर राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी बोलावू शकतात असं राज्य विधीमंडळाचे माजी मुख्य सचिव अनंत कळसे यांनी म्हटलं आहे पहिला पक्ष सरकार स्थापन करू शकला नाही तर राज्यपाल दूसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी बोलावू शकतात मात्र नवीन विधानसभा सदस्यांच अधिवेशन बोलावण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या पहिल्या बरुक्कीत होतो त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्याशिवाय विधानसभा अधिवेशन बोलावता येत नाही नवीन सरकारच्या प्रस्तावानुसार राज्यपाल अधिवेशन बोलावतात आणि नवीन सदस्यांचा शपथविधी होतो असं कळसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं अयोध्या गेली अनेक वर्ष गाजत असलेल्या अयोध्या जमीन विवाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे आज सकाळी साडेदहा वाजता सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ हा निर्णय जाहीर करेल गोगोई यांच्यासह या खंडपीठात न्यायमूर्ती शरद बोबडे धनंजय चंद्रचूड अशोक भूषण आणि एस अब्दल नाझीरया न्यायमूर्तींचा समावेश आहे

न्यायालयानं आज निर्णय देणार असल्याचं जाहीर करताच अयोध्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून या भागाला लष्करी छावणीचं स्वरूप आलं आहे

ड्रोन कॅमेऱ्यामार्फत टेहळणी करण्यात येणार असून समाज माध्यमांसाठीही मार्गदर्शक सूचनाजारी करण्यात आल्या आहेत याप्रकरणाचा काहीही निकाल लागला तरीही तो कुठल्याही एका विशिष्ट समाजाविरुद्ध असणारनाही हे लक्षात घेऊन सर्वांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा आणि सामाजिक शांतता कायम राखावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी तसच राज्याचे काळजीवाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे जिल्ह्वधिकारी या पार्श्वभूमीवर या निकालाचा सर्वानी आदर ठेऊन शांतता राखावी असं आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी काल केलं तसंच समाज माध्यमांचा वापर करतानाही दक्षता बाळगावी अशी सूचनाही देण्यात आल्या आहे

मराठा आरक्षण मराठा आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील दोन हजार जणांना सरकारी नोकरीतून काढून टाकण्यासंदर्भातल्या राज्य सरकारच्या ठरावाला काल मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली

कांदा आयात कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं काल घेतला मंत्रीमंडळ सचिव राजीव गऊबा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बक्कीत हा निर्णय झाला

बाजार समिती नवी मंबई नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फळ बाजाराला अवकाळी पावसाचा मोठया प्रमाणावर फटका बसला आहे द्राक्ष स्ट्रॉबेरी डाळिंब यांची आवक कमी झाली आहे

तसंच द्राक्ष पिकाच्या उत्पादनावरही परिणाम झाल्यामुळे द्राक्षाचीही आवक पूर्णपणे बंद झाली आहे मद्रांक अमरावती नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या मालमत्ता व्यवहार अभिलेखनात अधिक सुसूत्रता पारदर्शकता आणण्यासाठी तसंच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं त्यात सुधारणा करण्यात आल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी अमरावती इथं काल दिली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते बालकामगार नंदरवार बालकामगार प्रथा निर्मूलनासाठी समाजातील प्रत्येक घटकांचा सहभाग आवश्यक असून जिल्ह्यातील धोकादायक उद्योगांच्या ठिकाणी बाल कामगार आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी असे निर्देश नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी काल दिले

कार्तिकी एकादशी कार्तिकी एकादशीनिमित्त राज्यात काल विविध मंदिरामध्ये उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच मंदिरांत तसंच जळगाव शहराचं ग्रामदक्ति असलेल्या श्रीराम मंदिरात रथोत्सव साजरा करण्यात आला वेदमंत्रांच्या जयघोषात महापूजा करण्यात आली

मुंबईतील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम करणाऱ्या पोलिसांच्या एन्काउंटर स्पेशालिस्ट तुकडीला इनामदार यांनी प्रशिक्षण दिलं होतं अनेक संवेदनशील प्रकरणांची त्यांनी यशस्वी चौकशी केली होती गेले काही वर्ष इनामदार फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांचा गौरव केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इनामदार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे

ते आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू उमाकांत गुंदेचा पुण्याला येण्यासाठी हबीबगंज इथं रेल्वेची प्रतीक्षा करत असताना त्यांच्या छातीत अचानक दुखू लागलं आणि त्यातच त्यांचं निधन झाल्याचं उमाकांत गुंदेचा यांनी सांगितलं त्यांच्या पार्थिव देहावर आज भोपाळ इथ अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

पर्यटक रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे इथं वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये बुडालेल्या बारा पर्यटकांना वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आलं आहे

तर पालघर सातपाटी आणि इतर काही भागांत वादळी वार्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला नंदुरबार जिल्ह्याला काल सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपले आहे गेल्या दोन दिवसांपासुन होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच चिंतातुर झाला आहे कापुस मिर्ची बाजरी ज्वारी मका सोयाबीन अशी विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे हवामान राज्याच्या विविध भागात आता थंडीची चाहूल लागली आहे हवामान कोरडं आहे पुढील चोवीस तासात यामध्ये फारसा बदल संभवत नाही